त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं या कार्यक्रमाचं द्रदर्शन वरून थेट प्रसारण करत देशभरातल्या जनतेला त्यात सहभागी करून घेण्यात आलं

परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांनी यावेळी राष्ट्रपतींसोबत उद्देशिकेचं वाचन केलं

संसद न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत आहेत त्यामुळे कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दूढ विश्वास असल्याचं वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संविधान दिनानिमित्त गुजरात इथं आयोजित पिठासीन अधिकाऱ्यांच्या सम्मेलनात केलं गेले काही वर्ष अधिकारांच्या मर्यादेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला पण संविधानात असलेल्या तरतूर्दीमुळे ते शक्य होऊ शकलं नाही काही जुने कायदे बदलणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकांनं व्यापक स्वरुपात संविधान समजून घेणं गरजेचं आहे कारण संविधानाची सुरक्षा सामान्य नागरिकांवर अवलंबून आहे प्रत्येक नागरिकांचा सम्मान वाढावा हाच आपल्या संविधानाचा मूळ गाभा आहे प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानात प्राधान्य दिलं आहे आपलं संविधान कालातीत आहे असं त्यांनी सांगितलं एक देश एक निवडणूक काळाची गरज आहे त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होईल असंही ते म्हणाले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं यावेळी हुतात्म्यांच्या कुटुंबियांनीही आदरांजली वाहिली त्याआधी मुंबई पोलिसांच्या पथकानं संचलन करत हुतात्म्यांना मानवंदना दिली गृहमंत्री अनिल देशमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह वरिष्ठ पोलिस आणि सनदी अधिकारी या वेळी उपस्थित होते

समाजमाध्यमातून नागरिकांनी मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलातल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतुल्य हिंमत या कॉफी टेबल बुकचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले मात्र आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यानुसार कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सादरीकरणानंतर बोलत होते

प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रं सुरू करावीत समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांमधे नवीन रोजगार उपलब्ध होतील त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे नियोजन करावं असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले

या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनानं दिला आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातल्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना संप करायला प्रतिबंध केलेला आहे काम नाही वेतन नाही हे केंद्र शासनाचं धोरण राज्य शासनही अनुसरत आहे त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे राज्यातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागं घ्यावा आणि जनतेची कोणत्याही प्रकारची गस्त्रीय होऊ नये यासाठी शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गानं आपल्या मागण्या शासनापुढं मांडाव्यात असं आवाहन राज्य शासनानं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केलं आहे कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महाप्रजा केली यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर कुसुमबाई भोयर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते जगावर देशावर कोरोनाचे संकट आहे ते संकट दूर होऊ दे कोरोनाची लस लवकर मिळू दे असं साकडं राज्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं विड्ठलाला घातलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं विड्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दक्ति आहे त्यामुळे सर्वच विड्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात कोरोनाचं संकट असलं तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा असतो कुणी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायानं त्याला साथ दिली नाही याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं

आरोग्याबाबत पायाभूत सुविधांमधली वाढ केंद्रसरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांचे अथक परिश्रम यामुळे देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे तर या आजारानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण घटत आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

ही कार लातूरहून औरंगाबादला जात असताना गेवराईजवळ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या कंन्टेनरला जोराची धडक बसली या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एकाची तब्येत गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही साताऱ्याहून मुंबईकडे जाणारया एस टी बसला मुंबई पुणे दृतगती मार्गावर आज पहाटे दीडच्या सुमाराला पनवेल नजिक झालेल्या अपघातात एकजण ठार तर सोळा जण जखमी झाले आहेत मृतव्यक्ती मुंबईतली असून बेस्ट कर्मचारी असल्याचं समजतं

निवार चक्रीवादळ काल रात्री तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर धडकलं असून चेन्नईसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला

ऊस तोडणी आणि वाहतूक मजुरांच्या खात्यांवर ही रक्कम वर्ग करायची होती